संसदच्चा उद्यापासून सुरु होणा या हिवाळी अधिवध्धजाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती ओम बिरला यांनी काल नवी दिल्लीत सर्व पक्षांच्या नस्त्रांची बैठक बोलावली होती या बैठकीत प्रधानमंत्री उपस्थित होत केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आह जिज्यसभर्ष विध्यक्ष उपराष्ट्रपती एम

अब्दूल कलाम बा वरुन यशस्वी चाचणी करण्यात आली